पुण्यातील विधानभवन सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केलं जिल्ह्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने बेडची संख्या वाढविणे गरजेचे असून यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यासाठी शासनातर्फे महापालिकांना आर्थिक मदत देण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले या बैठकीला उपमुख्यमंत्री तसंच जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार महापौर मुरलीधर मोहोळ विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली असली तरीही राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती आणि विभागीय आयुक्तालयाकडून मिळालेली माहिती यांच्यातील तफावत अद्याप कायम आहे आरोग्य विभागाच्या माहितीन्सार प्ण्यातील एकंदर बाधितांची संख्या आणि उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे पुण्यातल्या लवासा सिटीतील खासगी रुग्णालयासह काही इमारतींचं कोविड उपचार केंद्रात रुपांतर करावं अशी मागणी भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे मात्र बापट यांच्या या मागणीला विरोध दर्शवणारं पत्र लवासातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे तर आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं काल बापट यांनी वार्ताहरांना सांगितलं राज्यातील कोरोनाचा वाढत चाललेला प्रसार आणि तुलनेत प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची चणचण लक्षात घेता केरळ मधून प्रशिक्षित डॉक्टर आणि परिचारिकांची आणखी तुकडी पुणे आणि मुंबईमध्ये पाठवली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत केलेली विनंती केरळच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे परिचारिकांच्या कमतरतेमुळे रुग्णालयांसमोर गंभीर समस्या निर्माण होत आहे हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हि विनंती केली होती पुणे शहरात ससून आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे एक हजार अधिकचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत पण त्यांची तपासणी न झाल्याने ते कोरोनाचे मृत्यू दाखवण्यात आले नाहीत अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली अशा मृत्युंच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं मोहोळे यांनी सांगितलं

बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट आहे त्यामुळे महापालिकेकडे मागणी केली असल्याचं बोर्ड प्रशासनातर्फे सांगण्यात आलं

या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार आहे

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने प्ण्यातील उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अर्थात आय आय टी एम चे काही अधिकारी आणि मुंबईतील एका खासगी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे

उद्या तापमानात विशेष बदल संभवत नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे